त्यामूळे सर्वांनीच सुरक्षा उपायांचं पालन करावं आणि पात्र नागरिकांनी न घाबरता लसीकरण करून घ्यावं असं आवाहन करत आहोत सुरक्षित राहा आणि कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा हात वारंवार स्वच्छ ध्रवा आणि स्रक्षित अंतर राखा ठळक बातम्या कोरोना लसीकरणाची भारतातली गती जगात सर्वाधिक देशाच्या तुलनेत राज्यातल्या कोविड स्थितीत सुधारणा पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा पूढे ढकलली राज्यात खाद्य महामंडळाची दोन नवी विभागीय कार्यालयं विकेल ते पिकेल उपक्रमाअंतर्गत विदर्भ पिकवणार ड्रॅगन फ्रूट आणि बारामतीचे माजी खासदार संभाजीराव काकडे यांचं निधन

देशातल्या वाढत्या कोरोना संसर्गावर केंद्र सरकारचं बारकाईनं लक्ष असून हा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी सरकार तातडीच्या उपाययोजना करत आहे असं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे कोरोनाच्या दूसऱ्या लाटेचा सामना करताना केंद्र सरकारची तयारी अप्री पडल्याच्या आरोपांच त्यांनी खंडन केलं आहे यासंदर्भात त्यांनी एका इंग्रजी दैनिकात खूलं पत्र लिहिलं आहे

राष्ट्रीय सरासरीच्या तुलनेत

परीक्षा सर्वेक्षण कोरोना प्रसारामुळे दहावीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर राज्याच्या शिक्षण विभागाच्या वतीनं शाळा आणि विद्यार्थ्यांकडून अभिप्राय जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण सुरू करण्यात आलं आहे

अकरावी प्रवेशासाठी स्वतंत्र सीईटी परीक्षा असावी का यावर दहावीच्या विद्यार्थ्यांचं मत या सर्वेक्षणातून जाणून घेतलं जात आहे

वाढत्या कोरोना प्रसारामुळे परीक्षा प्ढे ढकलल्याची माहिती परिषदेचे आय्क्त तुकाराम स्पे यांनी काल दिली परीक्षा प्ढे ढकलाव्यात अशी मागणी शिक्षक संघटनांकडून होत होती

शिष्यवृत्ती परीक्षेसाठी राज्यातून सहा लाख तीस हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे हॉटेल मेनेजमेंट कोरोना संसर्गाच्या संकटामुळे हॉटेल मॅनेजमेंटची प्रवेश परीक्षाही पुढे ढकलण्यात आली आहे

लोक कलावंत सहाय्य कोविड काळात आर्थिक फटका बसलेल्या लोक कलावंतांना अर्थसहाय्य देण्याबाबत राज्य शासन सर्वसमावेशक प्रस्ताव तयार करत असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी काल दिली शासनाने मंजूर केलेलं अर्थसहाय्य थेट लोककलावतांच्या खात्यात डीबीटी द्वारे जमा होईल असं देशमुख यांनी यावेळी सांगितलं राज्यातील कलावंतांच्या विविध संघटनांच्या प्रतिनिधींशी काल देशमुख यांनी ऑनलाइन बैठकीद्वारे संवाद साधला

यावेळी कामं वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले सार्वजनिक बांधकाम रस्ते विभागाचे सचिव उल्हास देबडवार बांधकाम विभाग सचिव अनिल गायकवाड कार्यकारी अभियंता औटी बैठकीला उपस्थित होते विभागातील कार्यकारी अभियंता आणि अधीक्षक अभियंते हेही दूरदृश्यप्रणालीद्वारे या बैठकीला उपस्थित होते थेट लाभ हस्तांतरण कोरोनाच्या या द्सर्या लाटेतही पंतप्रधान गरीब कल्याण योजनेनं गोरगरिबांना मदतीचा हात दिला आहे एक देश एक रेशनकार्ड योजनाही स्थालांतरित मजुरांना फायद्याची ठरते आहे

सार्वजनिक वितरण सचिव सुधांष् पांडे यांनी काल त्याबाबत माहिती दिली त्यावर आधारित हा वृत्तांत

गरजूंना अत्यंत परदर्शक रितीनं असं धान्य वितरण होत असताना रब्बी हंगामातली धान्य खरेदीही जोरात सूरू आहे

आकाशवाणी बातम्यांसाठी पूण्याहून राजेंद्र लेले भारतीय खाद्य महामंडळ राज्यातील औरंगाबाद आणि अमरावती इथल्या भारतीय खाद्य महामंडळ अर्थात एफसीआयची दोन विभागीय कार्यालयं ताबडतोब कार्यान्वित होतील अशी घोषणा केंद्रीय ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी काल केली या कार्यालयांमुळे विदर्भातील शेतकरी पीडीएस लाभार्थी स्वयंसेवी संस्था शासकीय संस्था आणि ग्राहकांना मोठा फायदा होईल असं यांनी सांगितलं

ग्राहकाच्या मागणीनुसार ड्रॅगन फ्रूट तसंच गोंदिया जिल्ह्यातील नाविण्यपूर्ण अशा केशोरी मिरचीला प्राधान्य देण्यात आलं आहे कृषी मंत्री दादाजी भूसे यांच्या अध्यक्षतेखाली काल आयोजित करण्यात आलेल्या खरीप आढावा बैठकीत तृण धान्य गळीत धान्य भाजीपाला फळपिके आणि मसाला पिकासारख्या ग्राहकोपयोगी उत्पादनाला नागपूर विभागात प्राधान्य देण्याचे निर्देश देण्यात आले अर्ज्नी मोरगाव तालुक्यातील केशोरी या गावात गर्द लाल रंगाची आणि मध्यम तिखट असलेल्या मिरचीची लागवड करण्यात येते

ड्रॅगन फ्रूट या फळाची लागवड गोंदिया नागपूर गडचिरोली या जिल्ह्यात करण्याचं नियोजित आहे दरम्यान गडचिरोली जिल्ह्याला सेंद्रीय शेतीचा जिल्हा म्हणून ओळख मिळण्यासाठी कृषी विभागानं विशेष नियोजन करावं असं आवाहन गडचिरोली जिल्ह्याचे संपर्कमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बैठकीत केलं

त्यामूळे शासनाने याचा पूनर्विचार करावा अशी मागणी जन आधार चसंघटनेच्या वतीनं काल हमदनगर मध्ये निवेदनाद्वारे करण्यात आली एन सी सी सेना आणि नौदलाच्या वरिष्ठ विभागाच्या पूर्व कमिशन आणि थेट कमिशनसाठीच्या प्रशिक्षण कार्यक्रमाची सांगता नागपूरच्या कामठी इथल्या एनसीसी ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी इथं न्कतीच झाली

प्रशिक्षण सांगता सोहळ्याला अकादमीचे कमांडंट मेजर जनरल आलोक बेरी उपस्थित होते

आरमोरी तालुक्यातील वैरागडनजीकच्या जंगलात अस्वल आणि रानडुकराने एक पुरुष आणि एका महिलेला न्कतंच जखमी केलं होतं आता गडचिरोली ताल्क्यात वाघाच्या हल्ल्याच्या या घटनेमुळे तेंद्पानं तोडणारे स्थानिक लोक भयभित झाले आहेत

विदर्भातील मेळघाटच्या जंगलात घातक शिकारी म्हणून ओळखला जाणारा हा एन्ट स्पायडर कोळी तापी नदी परिसरात आढळून आला आहे

मुंबई पोलीस उपआयुक्त संचलन आणि कार्यकारी दंडाधिकारी एस चैतन्य यांनी हे आदेश दिले आहेत आदेशाचं उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल असं आदेशात म्हटलं आहे

चेग डॉट ओआरजी च्या सहकार्याने वार्के फाऊंडेशन मार्फत हा प्रस्कार सुरू करण्यात आला आहे

या बैठकीत पुणे आणि सोलापूर मधल्या शेतकऱ्यांमध्ये वादावादी झाली प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन अंतिम निर्णय घेण्याचं यावेळी ठरवण्यात आलं ध्रळे पाणी टंचाई ध्रळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील पाण्याच्या पूर्व नियोजनासाठी आमदार कुणाल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली काल एक बैठक झाली पाणी टंचाई वर मात करण्यासाठी विहीरींचं अधिग्रहण करण्याच्या सूचना पाटील यांनी दिल्या

निधन जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते सहकार तज्ज्ञ माजी खासदार संभाजीराव काकडे यांचं काल वृद्धापकाळाने निधन झालं

प्रदेश जनता दलाचे ते अध्यक्ष होते बारामती लोकसभा मतदारसंघातून ते आमदार आणि दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले होते जनता पक्ष आणि समाजवादी चळवळीतील ते एक प्रमुख कार्यकर्ते होते पूणे जिल्ह्यातील आदिवासींसाठी त्यांनी हिरडा उत्पादक संघाची स्थापना केली निधन वाशीम जिल्ह्यातील कारंजा विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रकाश डहाके यांचं काल नागप्र इथं निधन झालं

डहाके यांनी काही काळ विदर्भ विकास महामंडळाचे अध्यक्ष म्हणूनही काम केलं होतं हवामान अवकाळी पाऊस अजूनही राज्यात हजेरी लावतोच आहे कालही राज्याच्या सर्वच भागात त्रळक ठिकाणी या पावसानी हजेरी लावली आजही असाच पाऊस अपेक्षित आहे उद्या आणि परवा दक्षिण कोकणात तसंच उद्या दक्षिण मध्य महाराष्ट्रात तूरळक ठिकाणी पाऊस पडेल मात्र या काळात इतरत्र हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे या पावसामूळे उन्हाच्या झळा काहीशा कमी झाल्या आहेत

नमस्कार